राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सरसकट पंचनामे करुन पीक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी यासाठी आज राज्यभरात शेतक यांसह विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत विधानभवनात झालेल्या बैठकीत देवेंद्र फडनवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित होते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडनवीस यांच्या नावाचा विधीमंडळ नेते म्हणून प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला सुधीर मुनंगटीवार हरीभाऊ बागडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दहा आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला या प्रसंगी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले रासपचे महादेव जानकर पकजा मुंडे विनोद तावडे गिरिश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते विधीमंडळात भाजपच्या नेतेपदी निवड केल्याबद्दल देवेंद्र फडनवीस यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले सत्ता स्थापनेनंतर रखडलेली काम पूर्ण करणार असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच सरकारचं उद्दिष्ट आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि शाह्वाडीचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ विनयकुमार कोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला तर धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजूळा गावित यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला गावित यांना भाजपानं विधानसभेला तिकीट नाकारल्यानं त्यानी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी आज ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत अजित पवार यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतेपदाचा प्रस्ताव माडला तर धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं यावेळी अजित पवार यांनी पुन्हा जोमानं काम करणार असल्याचं सांगितलं मुंबईत टिळक भवन थे काँप्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे या बैठकीत काँप्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सूत्रांनी दिली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे विजय वडेट्टीवार हे या बैठकीला उपस्थित आहेत सध्या युतीत होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्ष रणनीती आखत आहेत

रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना या चार मित्रपक्षांची बैठक होत असून सरकारमधील सहभाग आणि सत्तावाटप याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले रासपचे महादेव जानकर रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे उपस्थित राहणार आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यात जिल्हा मुख्यालये महत्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आलं आहे हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्रंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो

बँकांच्या कामकाजाच्या वेळेत एकवाक्यता आणण्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीनं हा निर्णय घेतला आहे डियन बैंक असोसिएशनच्या उपसमितीनं ग्राहकांच्या सोयीसाठी बैंकांच्या वेळेबाबत सर्व बैंकांमध्ये एकवाक्यता आणण्याचे निर्देश दिले होते लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं मोठा दिलासा दिलेला आहे मात्र काही ठिकाणी अतीवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत गेल्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं सरसकट पंचनामे करुन पीक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी शेतक यांनी तसंच विविध पक्ष आणि संघटनांनी आज आंदोलनं केली नांदेड जिल्ह्याच्या देगलूर आणि बिलोली तालुक्यात या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर आज आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतक यांनी धरणं आंदोलन केलं वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आज पीक विम्याची मागणी घेऊन मोठ्या संख्येनं शेतकरी आले होते तालुका कृषी अधिकारी शशिकांत जांभरूनकर यांच्यासह कर्मचाऱ्यानी हजारो अर्ज स्वीकारले अकोला अंही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे आघाडीनं आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिलं आहे परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात परतीच्या पावसानं खरीपातल्या मुग सोयाबीन ज्वारी तीळ आणि उभ्या असलेल्या कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं सरसकट पंचनामे करण्याबरोबरच शंभर टक्के पीक विमा देण्याची मागणी आज एका निवेदनाब्रारे पालम तालुका राष्ट्रवादी काँप्रेस पार्टी डॉ रत्नाकर गुड्डे मित्र मंडळ तसंच विविध ग्रामपंचायतीच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून बाबरे आणि खंडलाय गावात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यानी आत्महत्या केली आहे बाबरे गावातले मनोज भालेकर आणि खंडलाय गावातले राजेंद्र भदाणे अशी आत्महत्या केलेल्या शेतक यांची नावं आहेत अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे

आज विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान घट झाली